लोकसभा निवडणुकांच्या आधी होणारं हे बह्धा शेवटचं पूर्ण अधिवेशन असेल दरम्यान केंद्र सरकारनं उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सर्व पक्षांना या बैठकीत करण्यात येईल राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक सर्वपक्षीय बैठक बोलावली असून लोकसभा सभापती सुमित्रा महाजन या मंगळवारी सकाळी सर्व पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत संसदेच्या दोन्ही सभागृहातली रणनिती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एक बैठकही उद्या होणार आहे धूळे तसंच अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे

प्रभाग क्र

सकाळी थंडीमुळे मतदानाला अल्प प्रतिसाद होता

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ श्वे आयोजित एका कार्यक्रमात आठवले व्यासपीठावरुन उतरत असताना या तरुणानं त्यांच्यावर हल्ला केला आठवले यांच्या समर्थकांनी त्याला घेराव घालून चोप दिला त्यात हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं पोलिसांनी सांगितलं बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले असून याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा करुन घ्यावा असे आवाहन राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं ग्रूनाथ फाउंडेशन तर्फे भ्रसावळ श्रें आयोजित बहिणाई महोत्सवात त्या बोलत होत्या

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या पाकिस्तानच्या सहभागाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती असून त्यासाठी कुणाच्या दाखल्याची आवश्यकता नाही असं मत सेना प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केलं आहे

त्यावर प्रतिक्रिया विचारली असता रावत यांनी हे मत व्यक्त केलं अयोध्येत राम मंदिर उभे करण्यासाठी आता केवळ आश्वासन नको तर केंद्र सरकारनं संसंदेत कायदा करावा अशी मागणी नाशिक ा आयोजित संत संमेलनात काल करण्यात आली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीनं नाशिकच्या साक्षी गणेश मंदिराच्या परिसरात हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या दोन अपघातात चार जण ठार तर पंधरा जण जखमी झाले सायंकाळी मुंबई आग्रा महामार्गावर वडिव्हरे श्वें साई भक्तानां घेवून नाशिकहन मुंबईकडे जाणाऱ्या बसला अपघात घडला सदरची बस दूभाजकावर आदळून फरफटत गेल्यानं दोन जण ठार तर पंधरा जण जखमी झाले जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नाशिक शहराच्या पंचवटी भागात रात्री दुचाकी कंटेनर वर आदळून झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले

मोहम्मद शमी आणि अक्षिन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले